त्यामुळे या प्रयोगशाळांत नमुन्यांची तपासणी झाल्यानंतर त्याची पडताळणी पुन्हा दोन ठिकाणी तपासून करण्यात येईल असे महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे प्णे जिल्हा कोरोना प्णे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीसह सासवड तळेगाव आळंदी चाकण राजगुरुनगर आणि शिरुर नगरपालिका हा परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट म्हणून उदयाला येत आहे कोरोनाचा हा वाढता प्रादु्भाव लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कोविड लसीकरण पुण्याच्या रेल्वे रुग्णालयात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असून रेल्वेचे आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना सध्या लस दिली जात आहे रेल्वे विभागातील कर्मचारी संख्या अधिक असल्याने राज्य शासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांना लसीकरणाची वेगळी परवानगी दिली आहे सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना लस दिली जाणार आहे

कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे जवळपास पर्यटक निवासातील कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे दरम्यान कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे पर्यटक साशंक झालेले असताना एमटीडीसीची पुणे विभागातील सर्व पर्यटक निवास सुरू असून कोरोनामुळे सर्व आवश्यक असलेली खबरदारी घेऊन पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी ती सज्ज झाली आहेत

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे संस्थांसह केलेल्या या करारामुळे विद्यार्थ्यांना विविध चर्चासत्र कार्यशाळा याबरोबरच प्रशिक्षण आणि इंटर्नशीपची सुविधाही प्राप्त होणार असल्याची माहिती नवोपक्रम आणि नवसंशोधन केंद्रातर्फे डॉ पराग काळकर यांनी दिली आहे

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतेक डॉक्टरांकडे सध्या सर्दी कफ आणि घशाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे

खेळाडू निधन महाराष्ट्र रणजी खेळाडू नितिन खणीवाले यांचे आज पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले

चंद्र बोर्डे यांच्या हाताखाली त्यांनी क्रिकेटचे धडे गिरवले तर राजू भालेकर विजय शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक सामने खेळले

ही स्पर्धा डेक्कन जिमखाना इथल्या टेनिस कोर्टवर पार पडली हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश अंशत ढगाळ होते

उद्याही आकाश अंशत ढगाळ राहणार असून संध्याकाळ नंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज प्णे वेधशाळेने वर्तवला आहे तर हा होता आजचा पूणे वृत्तांत

पण तत्पूर्वी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार